या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुदयांचा जोरदार प्रतिवाद केला चर्चेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुदयांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला कोरोनाच्या मुददयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केलेली टीका चुकीची असल्याचं ते म्हणाले

त्याम्ळे रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचं प्रमाण जास्त आहे असं त्यांनी सांगितलं लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारनं केलेल्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला स्थलांतरित मज्रांसाठी केलेले प्रयत्न आणि उपाययोजनांचा गरीबांना कसा फायदा झाला याची उजळणी त्यांनी केली त्यामुळे इतर राज्यांशी तुलना करुन राज्यातल्या परिस्थितीवर टीका करणाऱ्यांनी विचार करावा असं ते म्हणाले कोरोना लढ़यासाठी मदत देताना राज्याऐवजी पीएम केअर फंडाला निधी देणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा भारतरत्न देऊन सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारकडून विलंब होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली तसंच वेगळा विदर्भ करण्याच्या मागणीची विचार विरोधी पक्षीयांनी सोडून दयावा असा टोलाही त्यांनी हाणला मेट्रोच्या कारशेडसाठी कांजुरमार्गची जागा योग्यच असुन हा मुददा कोणीही प्रतिष्ठेचा करु नये असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भविष्यातला मेट्रो प्रकल्पांचा विस्तार पाहता आरेच्या कारशेडची जागा कमी पडेल त्यामुळे कांजुरमार्गची जागा योग्यच असल्याचं ते म्हणाले या जागेच्या मालकीचा मुददा न्यायालयात प्रलंबित आहे याप्रकरणी केंद्र सरकारशी चर्चा करुन मार्ग काढू त्यांनी सांगितलं शार्जिल उस्मानीला सरकार अटक करणारच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं मदत करावी असंही ते म्हणाले कर्नाटकातल्या मराठी नागरिकांच्या हक्कांसाठी मदत करण्याची तयारी दर्शवल्याबददल त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांचे आभार मानले या मुददयावर केंद्र सरकारनं हस्तक्षेप करायला हवा या मागणीचा त्यांना प्नरुच्चार केला

नाशिक मधल्या बिरवाडी इथल्या दलित तरुणानं पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळन आत्महत्या केल्याचा मुददा देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला याप्रकरणी तातडीनं कारवाईची मागणी त्यांनी केली जळगावमधे एका तरुणीला धाक दाखवत नग्न चित्रफीत करणाऱ्या पोलिसांवर तातडीनं कारवाई करायची मागणी स्थानिक आमदार श्वेता महाले यांनी केली त्यावर स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली असून दोन दिवसात अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केला याबाबत निवेदन करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत असा आग्रह उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी धरला विरोधकांनी आक्रमक होत घोषणाबाजी सुरू केली अखेर त्यात हस्तक्षेप करत उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच सरकार निवेदन करेलअसं सांगितलं त्यानंतर गोंधळ थाबला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकार भक्कमपणे आपली बाजू मांडेल मात्र या प्रकरणात काही संवैधानिक आणि कायदेशीर पेच असल्यानं त्यासाठी केंद्र सरकारनं सहकार्य करण्याची गरज असल्याचं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं सदस्य शरद रणपिसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते विधान परिषदेत बोलत होते मराठा आरक्षणाबाबत सहकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं तसंच आपणही केंद्रीय कायदा मंत्री यांना पत्र लिहिले आहे परंत् अदयाप त्याचे उत्तर आलेलं नाही

राज्यातल्या आर्थिक स्थिती बेताची असणाऱ्या नगरपालिकांना आवश्यकतेन्सार निधी उपलब्ध करून दिला जाईल असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोतराच्या तासात सांगितलं नागपूर महानगरपालिकेला मूलभूत सोयी सूविधा योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला नसल्याबाबत भाजपाचे प्रवीण दटके यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आपल्या खेळण्यांमधून केवळ आपली समृद्ध संस्कृती आणि वारसाच दिसून येत नाही तर आपल्या मुलांची मने विकसित करण्याची प्रचंड क्षमता आहेअसं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे इंडिया टॉय फेअरच्या समारोप समारंभात ते बोलत होते इंडिया टॉय फेअरनं आपले कारागीर मध्यम लघ् सुक्ष्म उदयोग स्टार्टअप्स तरुण डिझायनर्स आणि विचारवंतांसाठी संधीची एक खिडकी खुली केली आहे खेळण्यांमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवणं एवढेच आमचे ध्येय नाही तर भारतात बनलेली आणि विकसित खेळणी म्हणून जगात ब्रँड इंडिया ही ओळख निर्माण करणं हे देखील आहे असंही गोयल यावेळी म्हणाले लोकांच्या आग्रहामुळे डिजिटल टॉय फेअरचा कालावधी दोन दिवस वाढवला असून उद्यापर्यंत सुरू राहणार आहे असं वस्त्रोद्योग सचिव यू

सिंग यांनी सांगितलं

केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या तरतूदींमुळे शिक्षण रोजगाराभिमुख करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांची व्याप्ती वाढली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणक्षेत्रासाठी केलेल्या तरतूदींविषयी आयोजित वेबिनारमधे बोलत होते यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्याच्या खालोखाल शिक्षण कौशल्य संशोधन आणि नव्या कल्पनांवर जास्त लक्ष दिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तरुणांमधे आत्मविश्वासाची गरज आहे आणि या आत्मविश्वासाचा थेट संबंध त्यांचं शिक्षण ज्ञान आणि कौशल्याशी आहे असं ते म्हणाले जागतिक शेअर बाजारातल्या तेजीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात आजही गृंतवणूकदारांमधे खरेदीचा उत्साह दिसला

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीतल्या आर

रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला

राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ किसन पाटील यांचं काल संध्याकाळी अल्प आजारानं निधन झालं

महाविद्यालयात पदव्युतर मराठी विभागाचे प्रमुख उतर महाराष्ट्र विदयापीठाच्या कला विदयाशाखेचे अधिष्ठाता एस एन डी टी

मृतांची ओळख अद्याप पटली नसून हा अपघात ट्रकचा टायर फुटल्यानं झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे अपघाताम्ळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती राज्यात मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्रच्या त्रळक भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे